अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काल ही माहिती दिली

मुंबईत काल एका कार्यक्रमात ते बोलत होते विरोधकांचं महागठबंधन हा एक गैरसमज असल्याचं ते म्हणाले राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं गेल्या पाच वर्षात राष्ट्रीय सुरक्षेची हमी दिली तसंच भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा दिला हेच आमचे निवडणुकीतले मुद्दे असतील असंही शहा यांनी स्पष्ट केलं

आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात मुंबईतल्या खाजगी बँकांचे दोन संचालक आणि पंजाब नॅशनल बँकेच्या आठ कर्मचाऱ्यांना सीबीआयनं अटक केली आहे पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतल्या शाखेकडून आलेल्या तक्रारीनंतर या वर्षी मार्च महिन्यात बँकेचे अधिकारी आणि इतर लोकांविरोधात गुन्हा नोंदवला होता असं सीबीआयनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे अटक केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काल मुंबईच्या न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयानं त्यांना पोलिस कोठडी दिली मुंबईत मरोळ इथल्या कामगार रुग्णालयात सोमवारी लागलेल्या आगी प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे निलेश मेहता आणि नितीन कांबळे अशी त्यांनी नावं असून रुग्णालयाच्या नव्या इमारतीचं बांधकाम करणा या कंपनीचे सुपरवायझर म्हणून ते काम करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं काल संध्याकाळी त्याच ठिकाणी पुन्हा आग लागली होती मात्र सोमवारच्या दुर्घटनेनंतर रुग्णालय मोकळं केलं असल्यानं जीवितहानी झाली नाही मुंबईत नरिमन पॉइंट इथं ट्रायडंट हॉटेलच्या शेजारी एका अलिशान दुकानाला काल रात्री लागलेली आग पहाटे दीडच्या सुमाराला आटोक्यात आली यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही ट्रायडंट हॉटेलच्या शेजारी असलेल्या एका शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये रात्री अकरा वाजता आग लागल्याची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दलाचे चार बंब आणि चार टँकरच्या मदतीनं सुमारे अडीच तासांनी ही आग आटोक्यात आली